जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

गोंदिया इथं पक्षी गणनेत सारसपक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याची नोंद

राज्यात क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्याचे विचाराधीन जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे

शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचा हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्पीक मॅके तर्फे आयोजित डिजिटल योग आणि ध्यानधारणा शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते योग म्हणजे भारताने जगाला दिलेली आगळी भेटअसून योग अभ्यासाम्ळे जगभरात लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले असल्याचे उपराष्ट्रपतीनी सांगितले योग शारीरिक मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माण्सकीचे बंध अधिक मजब्त करतो त्यात वंश रंग लिंग असे कोणतेच भेदभाव नाहीत तो राष्ट्राच्याही पलीकडचा आहे अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या श्भेच्छा दिल्या आहे हा विश्व बंध्त्वाचा मानवतेच्या एकरुपतेचा दिवस आहे असं ते म्हणाले कोरोना महामारीमुळं आज सारं जग योगाकडे पूर्वीपेक्षा अधिक गांभिर्यानं बघत आहे योग साधनेत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक पद्धती असल्याचं त्यांनी सांगितलं देशभरात सर्वचजण घरातच योग साधना करत आहेत याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं माय लाईफ माय योगा या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेला मिळालेला अपूर्व प्रतिसाद जगभरात योगा प्रति उत्साह वाढत असल्याचं निदर्शक आहे असं त्यांनी नमूद केलं अनेक संस्कृत वचनांचा दाखला देत योगाम्ळे कृतीप्रवणता वाढीला लागून विकास साधला जाऊ शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत राजभवन इथं हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासनं केली यावेळी राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही योगवर्गात सहभाग घेतला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग वर्गामध्ये उपस्थितांच्या आसन व्यवस्थेत स्रक्षित अंतर ठेवण्यासह इतर योग्य खबरदारी घेण्यात आली नागप्रच्या कविकलग्रू कालिदास संस्कृत विदयापीठ रामटेक दवारा आंतरराष्ट्रीय योग दिन आज ऑनलाईन माध्यमात्न संपन्न झाला पदव्यत्तर दर्शनशास्त्रा आणि योगशास्त्रा विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलग्रू प्रो श्रीनिवास वरखेडी यांनी भूषविले शहरातील जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे आज सर्व समाजमाध्यमांवर डिजिटल रूपात एकाच वेळी कार्यक्रमाचे प्रसारण करून योग दिन साजरा करण्यात आला केंद्रीय संस्कृती मंत्रालयाद्वारे नमस्ते योगा अभियान या सत्राचे आयोजन सकाळी सात वाजता योग आणि सर्यनमस्कार यांच्या प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणादवारे करण्यात आले या कार्यक्रमाच थेट प्रक्षेपण दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागप्र च्या सोशल माध्यमांदवारे करण्यात आलं अमरावती इथं जागतिक योग दिनाच्या निमित्तानं अमरावती शहर पोलिस दलात कार्यरत असणारे प्रवीण आखरे यांनी पोलिस आय्क्त संजय बाविस्कर यांच्या उपस्थितीत पाण्यावर तरंगणारे योगाचे विविध प्रकार सादर करण्ण्यात आले वाशिम शहरात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अनेक संस्थांनी योग अभ्यास वर्गाचं आयोजन केलं होतं

वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कुलग्रु प्रो रजनीश कुमार शुक्ल यांनी योग हा आपल्या दिनचर्येचा भाग असावा असे आवाहन केले स्वतला ओळखणे व चेतना जागवून कार्य करणे योगामुळे शक्य आहे योग सर्व उपासना पद्वती तत्वज्ञान तसेच आस्तिक नास्तिक जीवन प्रणालीत आहे असे ते म्हणाले योग हे शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्यालाही उपय्क्त आहे त्याम्ळे दैनंदिन जीवनात प्रत्येकाने योगाचा अवलंब करावा असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केले ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या त्या म्हणाल्या की शरीर व मन यांच्यात संत्लन राखण्याचे कार्य योगाद्वारे होते त्यामुळे निरामय आरोग्य सह शांततामय जीवनासाठी ही योग उपय्क्त आहे देशात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णसंख्येने चार लाखाचा आकडा पार केला आहे

तर या सर्वांची प्रकृती स्थिर आहे

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणं असलेल्या व्यक्तींचा शोध आणि अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी नगरपालिका आणि आरोग्य विभागाची पथकं घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करत आहेत राज्यात ऑक्सिजनअभावी होणारे कोरोना विषाणू बाधित रूग्णांचे मृत्यू आणि एक्ण मृत्यूसंख्या दाखवण्यात अदयापही पारदर्शकतेचा अभाव असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे म्ंबई आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं सांगत याकडे लक्ष वेधण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे

लद्दाखमधे भारत चीन सीमाभागात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण दल प्रम्ख जनरल बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली लष्कर प्रम्ख जनरल एम एम नरवणे हवाईदल प्रम्ख एअर चिफ मार्शल आर के एस भदोरिया आणि नौदल प्रम्ख ऍडमिरल करमबीर सिंग ही बैठकीत सहभागी झाले होते परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चीनबद्दलच्या भविष्यातल्या धोरणांविषयी बैठकीत चर्चा झाली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी सैन्याने आक्रमक कारवाया केल्यास प्रतिकार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य सेनादलांना देण्यात आलं आहे

आज आंतरराष्ट्रीय संगीत दिवस आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यानिमित्त जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत संगीत हा जीवनातला सर्वोच्च आनंद असल्याचं जावडेकरांनी ट्विटरवर म्हटलं आहे जावडेकर यांनी ट्विटरवर आंतरराष्ट्रीय पितृदिनाच्याही श्भेच्छा दिल्या आहेत पिता आणि अपत्यादरम्यानचं नातं हे सर्वात नैसर्गिक आणि हळूवार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे देशभरात आज साध्या डोळ्यांनी पाहता येण्यासारखं खंडग्रास स्र्यग्रहण दिसलं देशाच्या उत्तर भागातल्या नागरिकांना सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्वरुपाचं दर्शन घेता आलं देशाच्या इतर भागात आणि राज्यात मात्र ते खंडग्रास स्वरुपात दिसलं हे या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होतं

त्यासाठी टेलिस्कोप मोबाईलच्या कॅमेऱ्यास जोडला होता राज्यात क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्याचे विचाराधीन आहे त्याम्ळे क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करणार असून त्यासाठी त्या त्या जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंवर विशेष लक्ष देण्याचे क्रीडा व य्वक कल्याण मंत्री स्नील केदार यांनी सांगितले नागप्रच्या मानकाप्र विभागीय क्रीडा संक्ल येथे आढावा बैठकीत ते बोलत होते राज्यातील सर्वच क्रीडा संक्लात पायाभूत स्विधा वाढवून खेळाडूंच्या क्षमता विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे विदर्भात अनेक कोळसा व सिमेंट कंपन्या असून जिल्हा क्रीडा विभागाने त्यांच्याशी समन्वय साधत सीएसआर निधीतून पायाभूत स्विधा निर्माण कराव्यात राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली